भारत हा गुंतवणूकीसाठी सर्वाधिक खुला आणि मधीमूर्ण देश आहे असंही ते म्हणाले ते ब्रासिलिया इथल्या ब्रिक्स परिषदेच्या समारोप प्रसंगी बोलत होते भारत राजकीय स्थिरता सकारात्मक धोरण आणि व्यवसायसुलभ अर्थव्यवस्थेमुळे गृंतवणूकीसाठी योग्य देश आहे असंही ते म्हणाले जगभरात मंदीची स्थिती असतांनाही ब्रिक्स देशांनी म्हणजेच ब्राझील रशिया भारत चीन आणि दक्षिण अफ्रिकेनं आर्थिक प्रगती साधली आहे असंही ते म्हणाले या देशांनी अर्थव्यवस्थेला वेग आणला त्याचप्रमाणे करोडो लोकांना दारिद्रय रेषेतून बाहेर आणले त्याचप्रमाणे तंत्रज्ञानाच्या आणि संशोधनांच्या माध्यमातून प्रगती साधली असंही ते म्हणाले ब्रासिलिया इथं सुरु असलेल्या ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रशिया ब्राझील आणि चीनच्या अध्यक्षांच्या भेटी घेऊन ड्रिपक्षीय चर्चा केली रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांच्याशी झालेल्या चर्चेत मोदी यांनी उभय देशांमधल्या संबंधाच्या वाढीबद्दल समाधान व्यक्त केलं व्लादिवोत्सोक दौऱ्यानंतर द्विपक्षीय संबंधामधे झालेल्या प्रगतीचा उभय नेत्यांनी आढावा घेतला

ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो यांच्याशी झालेल्या बैठकीत दोन्ही देशामधल्या विविध क्षेत्रांमधल्या सहकार्याबाबत चर्चा झाली दोन्ही देशांमधली धोरणात्मक भागीदारी वाढवण्याबाबत उभय नेत्यांमधे एकमत झालं येत्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी बोल्सोनारो यांना प्रधानमंत्र्यांनी आमंत्रण दिलं ते त्यांनी स्वीकारल आहे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशीही मोदी यांची बैठक झाली त्यात भारत चीन संबंधाच्या विविध पैलूंबाबत चर्चा झाली चीनमधे पुढच्या वर्षी होणाऱ्या तिसऱ्या अनौपचारिक वैठकीसाठी जिनपिंग यांनी मोदी यांना आमंत्रण दिलं या बैठकीची तारीख आणि वेळ राजनैतिक पातळीवरुन निश्चित केली जाईल व्यापार आणि गुंतवणूकविषयक चर्चा चालू ठेवण्याबाबत दोन्ही नेत्यांनी सहमती व्यक्त केली हरियाणा मंत्रीमंडळाचा आज विस्तार करण्यात येणार आहे भाजपा आणि जननायक जनता पक्षानं या मंत्रीमंडळात समाविष्ट होणाऱ्या मंत्र्यांच्या यादीला अंतिम स्वरूप दिले आहे आज दुपारी साडेबारा वाजता हरियाणाचे राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य हे राजभवनात या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील आयएनएक्स मीडीया मनी लॉण्डरिंग प्रकरणी दिल्ली न्यायालयानं माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी

व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून चिंदबरम यांना न्यायालयासमोर हजर केलं असता विशेष न्यायाधीश अजयकुमार कुहार यांनी हे आदेश दिले जिल्हा न्यायालयातल्या वकीलांच्या संपामुळे त्यांना न्यायालयासमोर हजर करता आलं नाही चिंदबरम यांची कोठडी वाढवण्यासाठीची याचिका ईडीनं दाखल केली होती राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आणि उत्तर भारतातल्या वेगवेगळ्या भागांमधल्या वायुप्रदूषणावर कायमस्वरूपी उपाय म्हणून हायड्रोजन वायूवर आधारित जपानी तंत्रज्ञानाची व्यवहार्यता तपासण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं काल केंद्र सरकारला दिले यासंदर्भातला अहवाल येत्या तीन डिसेंबर पर्यंत सादर करावा असे निर्देशही न्यायालयानं दिले

भारताच्या सरन्यायाधीशांचं कार्यालयही आता माहिती अधिकाराच्या कक्षेत येणार आहे

त्याला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या महासचिवांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती त्यावर निकाल देताना दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवला सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पाच सदस्यांच्या घटनापीठानं काल हा निर्णय दिला या घटनापीठात एन व्ही रामण्णा धनंजय चंद्रचूड दीपक गुप्ता आणि संजीव खन्ना या न्यायाधीशांचाही समावेश होता न्यायव्यवस्थेतल्या पारदर्शकतेचा विचार करताना न्यायपालिकेच्या स्वातंत्र्यालाही बाधा येऊ नये तसंच काही माहितीच्या गोपनीयतेचीही काळजी घ्यायला हवी असंही सर्वोच्च न्यायालयानं निकालात म्हटलं आहे

व्यवसाय सुलभता ही यावर्षीची संकल्पना आहे केंद्रीय सुक्ष्म लघु आणि मध्यम उदयोग मंत्री नितीन गडकरी या मेळ्याचं उद्वाटनं करणार आहेत या मेळ्याचं सुरवातीचे पाच दिवस व्यवसायासाठी राखीव ठेवले जाणार आहेत

यावेळी अफगाणिस्तान हा भागीदार देश असून दक्षिण कोरिया कॅद्रस्थानी असेल भारत आणि बांगलादेश यांच्यात आजपासून इंदौरच्या होळकर स्टेडियमवर पहिला क्रिकेट कसोटी सामना सुरू होत आहे गुलाबी चेंडून खेळण्यात येणारा हा पहिला सामना असेल आकाशवाणीवरून सकाळी नऊ वाजल्यापासून या सामन्याचे धावते समालोचन प्रसारित करण्यात येणार आहे इंदौरच्या होळकर स्टेडियमवर खेळला जाणारा हा दुसरा कसोटी सामना आहे

अॅलिंपिक महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र बत्रा आणि महासचिव राजीव मेहता यांच्याबरोबर क्रीडा मंत्री किरन रिजीजू राष्ट्रकूल क्रीडा महासंघाच्या अध्यक्ष लुईस मार्टीन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डेविड ग्रेविम बर्ग यांची भेट घेऊन नेमबाजीला वगळयाबद्दल निषेध व्यक्त करणार आहे व्यवस्था आणि सुरक्षेच्या कारणास्तव स्थानिक आयोजन समितीनं नेमबाजीला राष्ट्रकूल स्पर्धेतून वगळलं आहे अमेरिकेच्या एका वरिष्ठ राजनत्तिक अधिकाऱ्याने प्रथमच कबुली दिली आहे की महाभियोग चौकशी संदर्भात युक्रेननं पाठपुरावा करावा अशी आपली इच्छा असल्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटल्याचे ऐकलं गेलं आहे यापूर्वीची सुनावणी खासगी होती महाभियोग चौकशीतील पहिल्या सार्वजनिक सुनावणीच्या वेळी हाऊस इंटेलिजन्स समितीच्या बर्फ्कीत युक्रेनमधील अमेरिकेचे हंगामी राजदूत विल्यम टेलर यांनी ही माहिती उघड केली

ऑस्कर पुरस्कारानं सन्मानित काही निवडक चित्रपट या महोत्सवात दाखवले जाणार आहेत यामधे कॅसाब्लेंका गॉड फादर सायलेन्स ऑफ द लॅम्ब फॉरेस्ट गम्प या चित्रपटांचा समावेश आहे

याला प्रत्युत्तर म्हणून करण्यात आलेल्या गोळीबारात गाझापट्टीतले मोठे दहशतवादी मारण्यात आल्याचा दावा इस्रायलनं केला आहे